वन ए हा रणगाडा सशस्त्र सेना दलाकडे सुर्पूद केला पंतप्रधान मोजी आज तामिळनाडूच्या एक दिवसाच्या दौऱ्यावर आहेत त्यांच्या प्रमुख उपस्थितीत आज विविध विकास कामांचा शुभारंभ होणार असून यात चेन्नई मेट्रो रेल्वे टप्पा एक रेल्वे विद्युतीकरण नविन रेल्वे मार्ग जलसंधारणासाठीच्या महत्वपूर्ण प्रकल्पांचा समावेश आहे

दुःखाच्या या क्षणी आपण मृत पावलेल्यांच्या कुटुंबियांसोबत असल्याचं मोदी यांनी म्हटलं आहे चालकाचं नियंत्रण सुटल्यानं बस ट्रक यांच्यात हा आज पहाटे चार वाजेच्या सुमारास जिल्ह्यात मदारपूर गावाजवळ ही घटना घडली या घटनेत तिघेजण जखमी झाले आहेत बसमधील सर्वजण राजस्थानातील अजमेरला जात होते

केंद्र सरकार सध्या अस्तित्त्वात असलेल्या किमान विक्री मूल्य एम एस पी योजनांच्या माध्यमातून किमान आधारभूत किंमतीत दरानं शेतकऱ्यांकडून खरीप पिकांची खरेदी करत असल्याचं कृषी मंत्रालयानं म्हटलं आहे

जागतिक डाळ दिवसानिमित्त रोम इथं आयोजित करण्यात आलेल्या आंतरराष्ट्रीय कार्यक्रमात दूरदृश्य प्रणालीद्वारे ते बोलत होते

त्यानंतर फलंदाजीस आलेल्या इग्लंडच्या संघाचीही सुरूवात निराशाजनक झाली पाच फलंदाज बाद झाले असून दोन फलंदाज रविचंद्रन अश्विनं तर अक्षर पटेल आणि इशांत शर्मा यांनी प्रत्येकी एका फलंदाजास बाद केले चार सामन्यांच्या या मालिकेत इग्लंड एक शन्यनं आघाडीवर असून जागतिक कसोटी क्रमवारी तालिकेत अव्वल स्थानावर आहे

उत्तर महाराष्ट्रालगत चक्रीय वादळामुळे कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यानं ही स्थिती निर्माण झाली आहे त्यामुळे येत्या मंगळवारी विदर्भासह मराठवाड्यात येऊ घातलेला हा अवकाळी पाऊस त्यानंतर बुधवारी पश्चिम महाराष्ट्रातही काही ठिकाणी हजेरी लावण्याची शक्यता आहे

या सभेला संबोधित करतांना जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे राज्यातील साखर उद्योग अडचणीत सापडला असल्याची टीका केली